सर्वच मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही

व्ही पप्त मशिनसह मतदानासाठी आवश्यक साहित्याचा प्रवठा केला आहे मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी प्रेशा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे सर्वच ठिकाणी चोख स्रक्षा व्यवस्था ठेवली असून काल ठिकठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेतल्या राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सी सी टी व्ही

इंटरनेटची स्विधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेट उपलब्ध करून दिले आहे जिथं तात्प्रत्या उभारलेल्या मंडपांमध्ये मतदान होणार आहे अशा ठिकाणी अग्निस्रक्षेची व्यवस्थाही केली आहे जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधली काही मतदान केंद्र सखी मतदान केंद्र असणार आहेत या केंद्रांवरची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र किंवा व्ही व्ही पप्त यंत्रामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्यासाठी अभियंत्यांची निय्क्तीही केली आली आहे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार चिठठीचं वितरण करण्यात आलं आहे ठिकठिकाणी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हिलचेअर तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था केली आहे ठिकठिकाणच्या जिल्हाधिका यांनी आणि वरिष्ठ पोलिस अधिका यांनी प्रशासकीय सज्जतेची माहिती आज पत्रकार परिषदेमधे दिली मुंबईत विधानसभा निवडणुकांसाठी शहर आणि उपनगर जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनान दिली आहे मुंबईत तब्बल सत्याण्णव लाख बहातर हजार सातशे सद्सष्ठ मतदार आहेत

निवडण्कीसाठी इव्हीएमचा वापर केला जाणार आहे त्यासाठी सतरा हजार चारशे पंचवीस बक्षेट य्निट तेरा हजार एकशे अडतीस कंट्रोल युनिट आणि तब्बल तेरा हजार सहाशे सत्याण्णव व्हीव्हीपव्व मशीन उलब्ध करून देण्यात आले आहेत

नेट मोबाईल कनेक्टीव्हिटी नसलेल्या ठिकाणी पोलिस विभागाची वायरलेस यंत्राणा वॉकीटॉकी बसवली जाणार असून त्या ठिकाणी मतदान केंद्रांशी संपर्क साधण्यासाठी रनर्स निय्क्त केले असल्याचं जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितलं

सिंधूदर्ग जिल्ह्यात आज क्डाळ कणकवली आणि सावंतवाडीतून निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरित करण्यात आलं

सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा ध्माकृळ सुरु असून विशेषतः सतारा जावली वाई आदी ठिकानच्या दुर्गम भागातील मतदान केंद्रात मतदान यंत्रे आणि साहित्य नेताना कर्मचा यांना अडचणींचा म्काबला करावा लागला

नाशिक शहरातल्या एका शिक्षण संस्थेत विनापरवानगी प्रचार केल्याच्या तक्रारीवरून मध्य नाशिक मतदार संघातल्या भाजपा उमेदवार आमदार देवयानी रांदे यांच्या विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

तसेच मतदान केंद्रांसाठी बप्तरीव्दारे प्रकाश व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे क्म उपलब्ध करुन दिले आहेत

मतदान पथकाच्या वाहनांवर जीपीएसचा वापर केला आहे

यासाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला असून क्ठेही अन्चित प्रकार धड् नये म्हणून समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत नंद्रबार मतदारसंघातले कॉग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांच्या लेटरहेट वर भाजपा उमेदवाराला पाठींबा दिल्याचं खोटं पत्र सोशल मिडायावरुन व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या खोट्या पत्रात उदेसिंग पाडवी यांचा भाजपा उमेदवार डॉ विजयकूमार गावित यांना जाहीर पाठींबा दर्शवला आहे

राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग एक चर्चात्मक कार्यक्रम उद्या संध्याकाळी सव्वा सात ते आठ या वेळात प्रसारित करणार आहे

पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार संघर्ष विरामाचं उल्लंघन होत असल्याम्ळं प्रत्य्तरादाखल भारतीय सैन्यानं आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ असलेल्या ठिकाणी कारवाई केली जिथून भारतात दहशतवाद्यांना घ्सण्यासाठी मदत केली जात होती अशा पाकिस्तानच्या चौक्यांनाही भारतीय लष्करानं लक्ष्य बनवलं यावेळी भारतीय सैन्यानं तो ांचाही वापर केला यावेळी झालेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक तळ उदध्वस्त झाले आणि काही जण मारले गेल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे काश्मीरमध्ये कृपवाडा इथल्या तांगधार सेक्टर इथं पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्यूतर देण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केली पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन भारतीय जवान आणि एक नागरिक शहीद झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

चहापानानंतर लगेचच अंध्क प्रकाशाम्ळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला

क्स्तीपटू भारत केसरी दादू चौग्ले यांचं आज द्पारी कोल्हापूरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार स्रू असताना ते कोमात गेले तिथंच त्यांचं निधन झालं न्यूझीलंडमधे झालेल्या राष्ट्रक्ल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं होतं गेल्या तीन दिवसापास्न लातूर जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाम्ळे मांजरा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्याच प्रमाणे लातूर जिल्ह्यातली पन्नास टक्के बरप्रेस अरले आहेत

राज्याच्या अनेक भागात आजही पाऊस स्रु आहे म्ंबईतही पावसाची रिपरिप स्रु आहे सातारा जिल्ह्यात सर्वत्र म्सळधार पावसाचा जोर कायम असून सततच्या पावसानं नदीची पाणी पातळी वाढत आहे

सांगली जिल्ह्यात संध्याकाळपासून पावसानं जोर धरला आहे

कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे